शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत आणि सरकारद्वारे धान्य खरेदी अवाधित राखण्यास सरकार वचनबद्ध पंतप्रधानांचा निर्वाळा देशात गेल्या पाच आठवड्यांपासून दररोजच्या सरासरी कोरोना बाधितांच्या संख्येत घट आणि राज्यात वादळी पाऊस आणि पुराचं थैमान घेऊन आलेला कमी दाबाचा पट्टा दूर गेल्यानं पावसाचा जोर

या दोन्ही राज्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन मोदी यांनी यावेळी दिलं

या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रशासनांना सावधगिरी बाळगण्याची आणि जीवित हानी टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे ठाकरे यांनी काल पुणे कोकण औरंगाबाद आणि नाशिक विभागातील पालिका प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्याबरोबर दूर दृश्य प्रणालीव्वारे चर्चा केली प्रामुळ मदत छावण्यांमध्ये हलवलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा तसंच इतर कोणतेही संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही ठाकरे यांनी केली गेल्या दोन दिवसात राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून यावेळी राज्य शासनाच्या नेहमीच्या निकषानुसार नुकसान भरपाई देऊन चालणार नाही त्यासाठी केंद्र सरकारनंही मदत करण्याची गरज असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पृण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं

दरम्यान या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खबीरपणे उभं आहे पण केंद्र सरकारनं त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही काल म्बईतल्या वार्ताहर परिषदेत केली परतीच्या पावसानं झालेलं शेतीचं प्रचंड नुकसान लक्षात घेता तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विधान सभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारकडे केली यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल आहे

लातुर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील नामेजवळगा कासारशिरसी सावरी तर औसा तालुक्यातील मातोळा या गावातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी राज्यमंत्री बनसोडे यांनी केली कृषी राज्यमंत्री विधजीत कदम यांनी सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली

दोन दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात हे बचाव कार्य सुरू होतं

करमाळा तालुक्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुरात जेऊर लव्हे रस्त्यावरील प्लावरून एक कार वाहन गेली होती ती वाहन गेलेली कार सापडली असून या कारमधील चारही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे मृतांमध्ये वडील मुलगा आणि अन्य दोघे असल्याचे समजते ही गाडी निभोरे इथून पुण्याला चालली होती सांगली जिल्ह्यात वसगडे गावा जवळ येरळा नदीवरील पूल खचल्यामुळे पूणे आणि सांगली दरम्यान रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर निजामुद्दिन एक्स्प्रेस पंढरपुर मार्गे वळविली

काहींना प्राण गमवावे लागले लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहन जाणाऱ्या दोघांच्या मदतीला खाकी वर्दी धावून आली अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडुन अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नेलवाड च्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन पूर आल्याने कासारशिरसी बसवकल्याण रस्ता पूर्णतः बंद झाला होता कासार शिरशी वरून वाहनानं बसवकल्याण जाणान्या दोघांनी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहने बंद झाल्याने दोघांनी पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला अचानक ओढ्याला पाणी वाढल्यान दोघे जण पुरात वाहन जाऊ लागले सर्वच जण केवळ बघ्याची भूमिका घेत आरडाओरडा करत होते पण त्या ठिकाणी उपस्थित असलेले कासारशिरसी पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल मन्मथ धुमाळ यांनी कसल्याही प्रकारचा विचार न करता वर्दी वरच पुरात उडी ठोकली अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानतर त्यांनी दोघांनाही पैलतीरावर पोहोचवलं जमलेल्या नागरिकांनी दोघांचेही जीव वाचल्यानं निधास सोडला धुमाळ यांनी केलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर जागतिक अन्न दिन मोदी शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत आणि सरकारद्वारे धान्य खरेदी यांच्या रक्षणासाठी सरकार वचनबद्द असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जागतिक अन्न दिनानिमत्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होताना ते म्हणाले की अन्न सुरक्षिततेसाठी या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत

चालू खरीप हंमागात संपूर्ण महाराष्टात सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पटीने पाऊस झालेला असन या पावसाच्या ओलीचा फायदा घेवन कषि विभागाच्या समन्वयानं हा रब्बी हंगाम यशस्वी करु असं प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ शरद गडाख यांनी या परिसंवादात केलं

पावसामुळे खरिपाला मोठा फटका बसला असून नवीन कांदा बाजारात यायला अवकाश आहे

पुण्याच्या बाजारातून रोज दक्षिणेतल्या राज्यांना मोठ्या प्रमाणावर कांदा पाठवला जात असल्यानही दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे याशिवाय हॉटेल व्यवसाय सुरू झाल्यानं मागणी वाढली असून कांद्याच्या दरात काही काळ तरी तेजी पाहायला मिळेल असं मत कांद्याच्या घाऊक व्यापान्यांनी काल आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्यानं वाढत आहे

अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे संशोधन पुणे महानगरपालिकेतील अभिजित भूजवळ आणि अमर मदिकृंट या दोन अभियंत्यांनी केलेल्या एका संशोधनाची थेट ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं दखल घेतली त्यासाठी त्यांना इनोव्हेशन पेटंट ग्रांट हे प्रमाणपत्रही दिलं आहे चारचाकी चालवताना अपघात झाल्यास गाडीतील व्यक्तींना झटका बसणार नाही आणि गाडी उलटणार नाही यासाठी त्या दोघा अभियंत्यांनी खास स्मार्ट सेफ्टी फिचर्स तयार केले आहेत त्याला ऑस्ट्रेलियन सरकारने वाखाणले आहे काय आहे ही स्मार्ट सेफ्टी हे जाणून घेऊ अभिजित भूजबळ यांच्याकडून

तिथे माजी सैनिकांच्या पत्नींचा एक बचत गट आहे या बचत गटानं नुकतीच एक मोठी जोखिम उचलली

ती भाड्यानं देऊन हा गट उत्पन्न कमावणार आहे बचत गटाच्या या उपक्रमाचं सध्या गावात कौतुक होत आहे

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या पाडळी राजणगाव मधल्या विश्वक्रांती माजी सैनिक स्वयंसहाय्यता महीला बचत गटानं खरेदी केलेली सीएनजी बस आता लवकरच पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवरुन धावणार आहे

यातून जवळपास दरमहा एक लाखाचं उत्पन्न अपेक्षित असल्याचं बचत गटाच्या अध्यक्षा शिवांजली मच्छींद्र उबाळे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

मोठी जोखीम उचलत या बचत गटानं स्वयंपुर्णतेच्या दिशेनं टाकलेलं हे आधासक पाऊल इतरांनाही प्रेरणा देणारं ठरेल आकाशवाणी बातम्यांसाठी सीमा चोरडीया प्णे ठाकर न्यायालयानं दोषी ठरवलेल्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे स्वतःच्या दुष्कृत्याला लपवण्यासाठी असा केविलवाणा प्रयत्न करण्यापेक्षा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत केली एका पोलिसाला मारहाण करण्यात दोषी ठरवल्या गेलेली व्यक्ती समाजातील पीडितांना न्याय देईल अशी अपेक्षा कशी करायची असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला

या कार्यक्रमासाठी केंद्र शासनानं निधी उपलब्ध करून दिला आहे नीट परीक्षा निकाल वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे घेतल्या गेलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेचे म्हणजेच नीटचे निकाल काल जाहीर करण्यात आले

बंजारा पालघर बंजारा समाजातर्फे काल महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयासमोर आरक्षणासह आपल्या इतर मागण्यांसाठी डफली वाजवा आंदोलन करण्यात आलं माजी खासदार आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं

हवामान राज्यात वादळी पाऊस आणि पुराचं थैमान घेऊन आलेला कमीदाबाचा पट्टा अरबीसमुद्रावर असून तो राज्याच्या किनाऱ्यापासून दुर जात असल्यानं आता पावसाचा जोर ओसरला आहे तरीही आज कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही तर मराठवाड़यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे समुद्र मात्र अजून खवळलेला असून मच्छमारांसाठी धोक्याचा इशारा कायम आहे